तर सूमारे दोनशेहून अधिक अत्यवस्थ असल्यान त्यांना रुणालयात दाखल केलं आहे वायू गळतीमुळे परिसरातल्या लोकांना बसनाचा त्रास डोळे चुरचुरणे आणि पोटदूखी जाणवू लागली पोलिस आणि महसूल विभागानं मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून आसपासच्या गावांतल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेतल्या मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घटनेची पूर्ण माहिती घेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे त्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं दरम्यान स्टायरिन या ज्वालाप्राही द्रवकक्षात हीं गळती झाली असून वायू गळती थांबवण्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला यश मिळालं आहे

हे दोन्ही रुग्ण कामथे आणि कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयात संस्थात्मक क्वारंटाइन होते

कोरोनाबाधित रेड झोन असलेल्या मुंबई आणि पूण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणारा म्हाप्रळ आणि लाटवणचा मार्ग आजपासून बंद केला आहे

तीन कोरोनाबाधित रूग्ण संपूर्ण बरे झाले काल त्यांना घरी सोडण्यात आलं

या रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाल्यानंतर अहवाल प्राप्त झाला तीन मे रोजी या व्यक्तीला कोविड केअर सेंटर मध्ये विलीगीकरण कक्षात दाखल केलं होतं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल आणखी सात जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे

यवतमाळ शहरातला कोरोना विषाणूचा संसर्ग आता ग्रामीण भागात पोहोचला आहे

धुळे जिल्ह्यातले आणखी सात रुग्ण काल संध्याकाळी आपापल्या घरी परतले

कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असतानाच अमरावती जिल्ह्यात सारी आजारानंही पाय पसरले आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत या तपासणीदरम्यान अनेक नागरिक सर्दी खोकला आणि तापाचे विळख्यात असल्याचं आढळून येत आहे अमरावती इथल्या सुपर स्पेशालिटी नॉन कोविड कक्षात सर्दी खोकला आणि ताप अशी लक्षणे असणाऱ्या सारीच्या दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत याआधी दहा रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत

मुंबईत तुरळकपणे उभी असलेली इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर दुकानं उघडायला महानगरपालिकेने परवानगी दिली आहे

लघु उद्योग क्षेत्र हे उद्योगांचा कणा असून कोरोना संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टीनं लघु उद्योगांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे या संदर्भात नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि पीयुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच केंद्र आणि राज्य शासन लघु उद्योगांसाठी मोठ्या पॅकजची घोषणा करेल असं ते एका ऑनलाईन कार्यक्रमात म्हणाले

मुंबईत प्रादुर्भाव जास्त असूनही निर्यात केंद्रीत उद्योगांना परवानगी दिली आहे उद्योगांना या आव्हानात्मक परिस्थितीत आणखी काही सवलती देता येतील का यावर उद्योग विभाग काम करत आहे असं त्यांनी सांगितलं

राज्याचे मनरेगा आयुक्त ए

नायक यांनी ही माहिती दिली

तालुकास्तरावर मागणीनुसार कामांचं नियोजन केलं आहे

कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पूर्ण तयारीने उतरला आहे आणि इतर देशांना देखील मदत करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ब्रध्द पौर्णिमे निमित्त आय़ोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते मदतीसाठी भारत कोणाबरोबरंही आणि कसलाही भेदभाव करणार नाही बुध्द म्हणजे सत्याचं प्रतिक आहे त्यामुळेच भारत हे सत्य ओळखून मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी इतर देशांना मदत करत आहे बुध्दांची प्रत्येक शिकवणूक मानवाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देते बुध्द म्हणजे समर्पण भाव आण सेवा असंही मोदी म्हणाले अहिंसा शांती आणि मानव सेवा या भगवान बुद्धांनी दिलेल्या शिकवणीमुळे भारतीयांचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावलं आहे आणि अनेक पिढ्या समृद्ध झाल्या आहेत अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शिकवण दीपस्तंभाच काम करत आहे असंही ते म्हणाले मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ब्रुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या अनुसरणातून आपण संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे त्यांच्या संबोधी ज्ञानाची आज जगाला नितांत गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या शूभेच्छा संदेशात म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन आणि आयूष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एकत्रितपणे आज नोहिमेचं उद्घाटन केलं

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसंच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भारतीय वैद्यक संशोधन परिषद यांचाही या प्रकल्पात सहभाग आहे

भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदलाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रातून देशाच्या इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या मजूर कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा काल मंत्रीमंडळानं घेतला आणि या कार्या बद्दल समाधान व्यक्त केलं

पश्विम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये वगळता इतर राज्यांशी झालेल्या चर्चेनुसार त्या राज्यांचे कामगार पाठवायला सुरुवात झाली आहे

परराज्यातल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी बंधनकारक असल्यानं अनेक ठिकाणी या मजुरांनी तपासणीसाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात काल रात्रीपासून मजुरांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत पहाटेनंतर या गर्दीत आणखी वाढ झाली उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड पश्चिम बंगाल आदी राज्यांमधले हे मजूर आरोग्य केंद्रातून आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी आले आहेत औरंगाबादमधे खासदार इम्तियाज जलील यांनी अशा परप्रांतीय कामगारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे